आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शांततेत मतदान

केरळतमिळनाडू पुदुच्चेरीत प्रचाराला वेग

विवाहाच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद करणारं विधेयक गुजरात विधानसभेत मंजूर

गेल्या वर्षात भारतानं इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात महामार्ग बांधल्याचं रस्ते वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांचं प्रतिपादन

विधानसभा निवडणूक आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दु्सऱ्या टप्प्यासाठी काल किरकोळ अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी शांततेत मतदान झालं

मतदानासाठी केंद्रांवर सकाळ पासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं मतदान पारदर्शक पद्धतीनं व्हावं यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रांबरोबरच व्ही व्ही पॅट यंत्रही उपलब्ध करून देण्यात आलं होतं पंतप्रधान सभा तमिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरभाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मद्राई इथं प्रचार सभा घेणार आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते दुसऱ्यांदा राज्यात आले आहेत मोदी यांच्या सभेला मुख्यमंत्री पळणीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ पण्णीरसेल्वम हे अण्णा द्रमुक पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत मोदी हे काल संध्याकाळीच मदुराईत दाखल झाले असून त्यांनी मीनाक्षी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बंगाल निवडणूक पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचाराला वेग आला आहे या टप्प्यांमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपचे काही दिग्गज नेते रिंगणात आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आज राज्यात येणार आहेत ते कुचबिहार आणि अलीपूरद्वार इथं सभा घेणार आहेत

दुसऱ्या बाजूला नंदीग्राममधली रणधुमाळी थंडावल्यानं तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील कुचबिहार आणि अलीपूरद्वार या जिल्ह्यांमध्ये प्रचार सभा आयोजित केल्या आहेत राज्यातली तिसरी आघाडी असलेल्या संयुक्त मोर्चाचे नेतेही जोरदार प्रचार करत आहेत

पश्चिम बंगाल अभिनेते पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीत अनेक सिने अभिनेते तृणमूल कॉंग्रेस किंवा भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत

तृणमूल कॅग्रेसला पराभूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असलेल्या भाजपनं अनेक बंगाली अभिनेत्यांना संधी दिली आहे यश दासगुप्ता अंजना बसू पायल सरकार तनुश्री चक्रवर्ती या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेचा फायदा होण्याची आशा भाजपला आहे प्रसिद्ध गायक आणि केंद्रीय मंत्री असलेले बाबुल सुप्रियो हे टॉलिगंज विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत तृणमूल कॉंग्रेसने या निवडणुकीतही अभिनेत्यांवर विश्वास दाखवत त्यांना अनेक ठिकाणी संधी दिली आहे तृणमूलतर्फे सोहम चक्रवर्ती सायंतिका बॅनर्जी आदिती मुन्शी कांचन मलिक आणि राज चक्रवर्ती यांना भाजपविरोधात उभे केले आहे पुदुच्चेरी निवडणूक निवडणूक प्रचारादरम्यान लहान मुलांकडून काम करवून घेऊ नये अशी सूचना बालकल्याण समितीनं पुदुच्चेरीमधल्या राजकीय पक्षांना केली आहे राजकीय पक्ष प्रचारासाठी लहान मुलांकडून विविध कामे करवून घेत असल्याच्या तक्रारी आल्या असल्याचं या समितीचे अध्यक्ष अशोकन यांनी काल पत्रकाद्वारे सांगितलं राष्ट्रीय बालकल्याण आयोगानं निवडणूक विभागाला राजकीय पक्षांच्या प्रचार मोहिमांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं असून या मोहिमांमध्ये लहान मुलांचा वापर होत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासही त्यांना सांगितलं आहे

या पक्षांचे प्रमुख नेते विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केरळमध्ये दाखल होणार आहेत ते पथानमथिता आणि तिरुअनंतपुरम इथं सभा घेणार आहेत या दोन्ही जिल्ह्यांमध्ये डावी लोकशाही आघाडी संयुक्त लोकशाही आघाडी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी या तिन्ही प्रमुख आघाड्यांनी प्रबळ उमेदवार उभे केले असल्यानं रंगतदार लढत होण्याची चिन्हे आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उद्या केरळमध्ये प्रचार करणार आहेत कॉग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे संयुक्त लोकशाही आघाडीच्या प्रचारासाठी उद्या राज्यात येणार असून डाव्या लोकशाही आघाडीसाठी माकप नेते प्रकाश कारत वृंदा कारत आधीपासूनच राज्यात प्रचार करत आहेत विकास रोजगार शबरीमला भ्रष्टाचार हे प्रचारातले प्रमुख मुद्दे आहेत

गुड फ्रायडे निमित्त लोक एकमेकांना भेटून मानसिक बळ आणि आनंदासाठी शुभेच्छा देतात येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण हा दिवस करून देतो अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटर संदेशाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन हा सण साजरा करणं शक्य नाही येत्या रविवारपासून इस्टरच्या साजरीकरणाला सुरुवात होईल गुजरात विधेयक गुजरात विधानसभेनं काल गुजरात धार्मिक स्वातंत्र्य द्रुस्ती विधेयकाला मंजुरी दिली विवाहाच्या माध्यमातून बळजबरीनं धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे

धर्मांतराच्या उद्देशानं महिलांना फसवून त्यांच्याशी विवाह करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आधीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे बळजबरीच्या धर्मांतराला विरोध करणारे अशा प्रकारचे कायदे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारनं आधीच संमत केले आहेत गडकरी रस्ते मागील आर्थिक वर्षात भारतानं जगातल्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात महामार्ग बांधल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी काल सांगितलं

कोरोना कालावधीत आलेल्या आव्हानांचा सामना करत ही कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं

कोरोना कालावधीत हे काम करण्यात आलं आहे आंध्र प्रदेश तेलंगण आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये विद्युतीकरणाचे प्रकल्प सुरू होते तेलंगणमध्ये उमदानगर ते फलकनामा आणि विकाराबाद ते कोहीर या रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालं आंध्र प्रदेशातल्या तेनाली ते रापल्ले आणि कवलाई ते उल्वापडू या मार्गांचं तर महाराष्ट्रातल्या अकोला ते लोहाड या महामार्गांचं विद्युतीकरण झालं आहे छत्तीसगड टाळेबंदी आपापल्या जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेत टाळेबंदी लागू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार छत्तीसगड सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत राज्याचे मुख्य सचिव अमिताभ जैन यांनी काल दूर दृश्य प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला कोरोना नियंत्रणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांची माहिती देताना जैन यांनी लसीकरण मोहिमेला जन चळवळीचं रूप देऊन लोकांना प्रोत्साहित करावंअसं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं

या सरावामध्ये भारतीय सैन्यदल सहभागी होणार आहे

नमस्कार